जल संरक्षणासाठी एक व्यापक जन आंदोलन उभारण्याची गरज असून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं चित्रपट क्रीडा कथा कीर्तन क्षेत्रांतल्या ध्रीणांनी प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्त्व करण्याचं आवाहनही त्यांनी केलं हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती याचा उपयोग करून प्रत्येकानं आपलं या विषयीचं मत माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर शेअर कराव्यात असंही ते म्हणाले गेल्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट कोटी लोकांनी मतदान केलं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी निवडणूक होती हे सांगतानाच लाखो शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा दलांनी दिवस रात्र परिश्रम केल्यामुळेच निवडणुका पार पडू शकल्या असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं

तसंच बुके नाही तर बुक या आपल्या आग्रहाचा पुनरुच्चार करतानाच त्यांनी प्रेमचंद यांच्या कथांतील काही भावलेल्या प्रसंगांचा उल्लेख केलाच शिवाय वाचनसंस्कृती वाढवण्यात मोलाची भर घालणाऱ्या केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाचं गुजरातमध्ये राबवण्यात आलेल्या वांचे गुजरात मोहिमेचं उदाहरणही त्यांनी दिलं

या परिसरात पोलीस आणि सुरक्षादलांनी घेराव करून शोधमोहीम सुरू केली असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला घटनास्थळावर हत्यारं आणि दारुगोळा हस्तगत केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आकाशवाणीला दिली आहे तसंच मृत दहशतवाद्याची आणि त्याच्या गटाची ओळख पटवण्याचं कामही सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

आजचा सामना जिंकल्यास भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल तर इंग्लंडचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल

काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा तर पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केला

ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून या मार्गावर धावणारी अकोला पूर्णा रेल्वे लाल झेंडी दाखवून थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला पट्टी बदलण्याचं काम केल्यानंतर एक तासाने रेल्वेगाडी मार्गस्थ झाली

सर्वद्र झालेल्या या पावसानं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात तुरळक हजेरी लावली

दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून मुळा नदीवरील आंबित धरण भरले आहे